केंद्र सरकारनं देशातील सहा शिक्षणसंस्थांना प्रतिष्ठाप्राप्त संस्था म्हणून जाहीर केलं आहे

मुंबई आणि कोकण भागात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळं आवश्यक ती खबरदारी घेण्यासाठी प्रशासन यंत्रणा सजग आहे केंद्र सरकारनं देशातील सहा शिक्षणसंस्थांना प्रतिष्ठाप्राप्त संस्थाम्हणून जाहीर केलं आहे यात तीन सरकारी आणि तीन खाजगी संस्थांचा समावेश आहे उच्चाधिकारप्राप्त समितीनं आपल्या अहवालात या सहा संस्थांची शिफारस केली असून ती शिफारस सरकारनं मान्य केली आहे शिक्षणसंस्थांना प्रतिष्ठाप्राप्त संस्था म्हणून जाहीर करण्याचा निर्णय अत्यंत महत्वाचा असून तो विद्यापीठांना स्वायत्त दर्जा देण्याच्याही पुढचा टप्पा आहे असं मत मनुष्यबळ विकासमंत्री श्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केलं यामुळं निवडक संस्थांना स्वायत्तता तर मिळेलच त्याशिवाय झपाट्यानं विकास करण्याच्या स्रविधाही मिळतील असं ते यावेळी म्हणाले या शिक्षण संस्थांना त्याचा दर्जा आणि कौशल्य वाढवण्याची संधी मिळेल ज्यामुळं त्या जागतिक दर्जाच्या गुणवत्तेपर्यंत पोचू शकतील असंही त्यांनी सांगितलं

प्रतिष्ठाप्राप्त संस्था म्हणून निवड झालेल्या प्रत्येक सरकारी संस्थेला पुढच्या पाच वर्षात एक हजार कोटी रूपयांपर्यंतची आर्थिक मदत मिळेल

नागरी नियोजन आणि प्रशासन क्षेत्रात युवकांना काम करण्याची संधी मिळावी या हेतूनं केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास राज्यमंत्री श्री हरदीप पुरी यांनी स्मार्ट सिटीज अभ्यासवृत्ती आणि प्रशिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे त्याशिवाय आज स्मार्ट सिटीज डिजिटल पेर्मेंट योजनेचीही घोषणा करण्यात आली शहरांमध्ये डिजिटल व्यवहारांचा प्रसार वाढावा या दृष्टीनं विविध शहरांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना स्ररू करण्यात आली आहे अशी माहिती श्री प्ररी यांनी नवी दिल्लीत दिली अमृत योजनेअंतर्गत आज पुरी यांनी इतर अनेक नव्या उपक्रमांची घोषणा केली यात नवनव्या योजना आणण्यासाठी आणि राबवण्यासाठी स्थानिक प्रशासनाला प्रोत्साहन देण्याच्या द्रष्टीनं स्मार्ट सिटीज हा स्पर्धात्मक उपक्रम जाहीर करण्यात आला

जम्मू काश्मीरमधल्या शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले तर दोन जवान आणि बारा नागरिक जखमी झाले आज सकाळी ही चकमक सुरू झाली एका गावात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी शोधमोहिम सुरू केल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला त्याला प्रत्युत्तरादाखल जवानांनी केलेल्या गोळीबारात हे दहशतवादी ठार झाले रस्त्यांमधील खड्डे बुजवण्याकरता आयआयटीकडील तंत्रज्ञानाचा वापर महापालिकांनी करण्याचा प्रयत्न करावा अशी सूचना मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली विधानसभा सदस्य श्री संतोष दानवे यांनी मुंबईत दरवर्षी रस्त्यांवरील खड्ड्यांच्या दुरूस्तीवर कोट्यावधी रूपयांचा खर्च होत असल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की मुंबई महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी यावर्षी साडेनऊ कोटी रूपयांच्या निविदा मागवण्यात आल्या आहेत म्रंबई महापालिकेनं खड्डे ब्रजवण्यासाठी विशिष्ट रसायनं वापरून नवीन पद्धतीचं मिश्रण तयार केलं आहे ते पावसात देखील वापरता येतं उद्योग मंत्री श्री सुभाष देसाई आणि शिवसेनेचा नाणार प्रकल्पाला असणारा विरोध आणि भाजपाच्या वतीनं अजूनही प्रकल्प रद्द केल्याची न झालेली घोषणा याची संधी साधून आज विरोधकांनी सरकारला खिंडीत पकडायचा प्रयत्न केला लक्षवेधी सूचनेमध्ये नाणारबद्दल प्रश्न विचारण्यात आला असता याचे उत्तर उद्योगमंत्री नाहीत तर मुख्यमंत्री स्वतः देतील असा खुलासा करण्यात आला मात्र मुख्यमंत्री सभागृहात नसल्यामुळं गोंधळाची स्थिती निर्माण होऊन कामकाज बंद पडायची शक्यता निर्माण झाली होती मात्र म्रख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळेत येऊन पश्चिम किनारपट्टीवर मेगा रिफायनरी होणं हे भारताला तेल सुरक्षिततेच्या दृष्टीनं गरजेचं असून सध्या उद्योगमंत्र्यांनी या प्रकल्पाला पर्यावरणीय आणि स्थानिकांच्या विरोधामुळं विरोध दर्शवला असून सरकारतर्फे नीरी आयआयटी पवई गोखले इन्स्टिट्यूट या संस्थांना पर्यावरणीय आणि सामाजिक आघाताचा अभ्यास करण्यासाठी नेमण्यात आलं आहे

लोकांवरती हा प्रकल्प लादला जाणार नाही आणि उद्योग विभागाचा यांच्याबद्दलचा अभ्यास झाला आहे

आम्हाला असं वाटतं की या दृष्टिकोनातून नाणारचे काही परिणाम असले तरी ते होणारच

मुंबई आणि कोकण भागात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळं आवश्यक ती खबरदारी घेण्यासाठी प्रशासन यंत्रणा सजग आहे या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून पावसात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचं काम प्रशासनातर्फे करण्यात येत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं अतिवृष्टीसंदर्भात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील विधानसभेचे विरोधी सदस्य नेते श्री अजित पवार आणि श्री आशिष शेलार यांनी या संदर्भातील मुद्दा उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी वरील विधान केलं

वसई विरार दरम्यान रेल्वे वाहतूक बंद असून अन्यत्र मात्र लोकल सेवा सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं पावसामुळं निर्माण झालेल्या परिस्थितीमुळं शाळा महाविद्यालयांना आवश्यकता वाटल्यास शिक्षणमंत्र्यांनी सुटी दद्यावी असंही ते म्हणाले

तसंच झोपडपट्टी भागांमध्ये ज्या ठिकाणी अल्पवयीन मुली आहेत अशा ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात येतील असं गृह राज्यमंत्री श्री रणजित पाटील यांनी आज विधानसभेत सांगितलं श्री सुनिल प्रभू यांची या संदर्भातील लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते

देहू आळंदीहून निघालेल्या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या पुण्यातल्या दोन दिवसांच्या मुक्कामानंतर काल मार्गस्थ झाल्या संत तुकाराम महाराजांनी पालखी हडपसरमार्गे लोणी काळभोरला पोहोचली तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी काल सासवड मुक्कामी होती दरम्यान ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा दिवे घाटातून होणारा प्रवास पाहण्यासाठी शेकडो नागरिकांनी या मार्गावर गर्दी केली होती आषाढी वारीसाठी पैठणहून निघालेल्या संत एकनाथ महाराजांची पालखी काल सकाळी म्रंगसवाडे इथून मार्गस्थ होऊन राक्षसभ्रवन इथं मुक्कामी होती तर शेगावदून निघालेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीनं काल सकाळी अंबाजोगाईहून कळंबमार्गे पंढरपूरकडं प्रस्थान केलं महाराष्ट्र आणि राजस्थान ही राज्यं आयुष्यमान भारत योजनेत सहभागी होण्यासाठी उत्सुक नसल्याचं वृत्त आरोग्य मंत्रालयानं फेटाळून लावलं असून त्यात तथ्य नसल्याचं म्हटलं आहे दोन्ही राज्यांचा आयुष्यमान भारत योजनेला पूर्ण पाठिंबा असल्याचं मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे दोव्ही राज्यांमध्ये आरोग्य विमा योजना सध्या सुरू असून आयुष्यमान भारत अंतर्गत प्रस्तावित संख्येपेक्षा त्यांची व्याप्ती अधिक आहे असं यात म्हटलं आहे दोव्ही राज्यं आयुष्यमान भारत योजना लागू करण्याच्या आर्थिक आणि परिचालन संबंधी परिणामांची चाचपणी करत आहेत जेणेकरून सध्या सुरू असलेल्या सेवांमध्ये अडचणी येणार नाहीत असं मंत्रालयानं म्हटलं आहे